देशभरात आजपासून एक भारत श्रेष्ठ भारत या अभियानाला सुरुवात होणार राष्ट्रीय कृमी अर्थात जंत प्रतिबंध दिनानिमित्त बालकं आणि मुलांना आज जतंनाशक औषधाचा डोस मिळणार

हाँगकाँग आणि चीनशिवाय सिंगापूर आणि थायलंडहन येणाऱ्या सर्व विमानांमधल्या प्रवाशांची एरो ब्रिजवर तपासणी सुरू आहे देशातल्या सर्व विमानतळांसह आंतरराष्ट्रीय बंदर आणि महामार्ग सीमारेषांवरही प्रवाशांची तपासणी सुरु आहे

कोरोना विषाणुच्या संसर्ग रोखण्यात चीनला सहकार्य करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं चीनमध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञांचं पथक पाठवलं आहे

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला तोंड देण्यासाठी चीनला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी भारतानं दाखवली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना याबाबत पत्र लिहिलं आहे चीनवरच्या या संकट काळात भारत चीनच्या जनतेसोबत खंबीरपणे उभा असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे हुबेई प्रांतातून भारतीयांना परत आणण्याकामी चीननं केलेल्या मदतीची त्यांनी प्रशंसा केली आहे या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मरण पावलेल्यांबद्दल भारतानं दुःख व्यक्त केलं आहे प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नातल्या नवभारताच्या उभारणीसाठी सरकार सर्व संबंधित घटक अणि उद्योगासोबत समन्वय साधेल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे त्या काल कोलकाता इथं व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या प्रतिनिधींशी अर्थसंकल्पाबाबत चर्चेत बोलत होत्या उद्योगांबरोबरच्या सहकार्यात सरकारची भूमिका तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणारी असेल असं त्या म्हणाल्या नवउद्योजकता आणि डिजिटल भारत या क्षेत्रांमधे केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळे नवभारताचं स्वप्न साकार व्हायला मदत होईल असं सीतारामन यांनी सांगितलं व्यवसाय सुलभता लागू करतानाच कार्यक्षम प्रशासनासाठी सरकार पावलं उचलेल असं त्या म्हणाल्या

या कार्यक्रमात घ्यायच्या विषयांसाठी नागरिकांनी आपल्या सूचना पाठवाव्यात असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विरवरून केलं आहे

ओ व्ही वर आपल्या सूचना लिखित स्वरुपात देऊ शकतात

एम एस ड्वारे मिळणाऱ्या दुव्याला भेट देऊन तिथेही आपल्या सूचना देऊ शकतात माजी राष्ट्रपती ए

जे अब्दुल कलाम यांच्यावरच्या चरित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण काल केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालं यानिमीत्तानं झालेल्या कार्यक्रमात दिग्दर्शक मध्र भांडारकर आणि हॉलिवूडचे निर्माते दिग्दर्शक जॉनी मार्टिन उपस्थित होते या चित्रपटात कलामांची भुमिका हॉलिवूडचा अभिनेता मोहम्मद अली साकारत आहे मध्यप्रदेशात इंदूर इथं काल राज्यपाल लालजी टंडन यांनी काल हूनर हाटचं उदघाटन केलं भारत हा वैविध्यतेने सजलेला देश आहे प्रत्येक भागाची वेगवेगळी कला भाषा परपंरा वेशभुषा आहेत

तामिळनाडूतल्या कावेरी खोरं हे विशेष कृषी क्षेत्र म्हणून संरक्षीत असल्याचं घोषित होईल असं तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानीसामी यांनी सांगितलं

कावेरी खोरं संरक्षीत करण्यासाठी विशेष कायदा आणण्यावाबत आपण कायदेतज्ञांशी बोलणी करत आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं देशातल्या विविधतेतली एकता तसंच राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी देशभरात आजपासून एक भारत श्रेष्ठ भारत ह्या अभियानाला सुरुवात होत आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या अभियानाचं आयोजन केलं आहे

महाराष्ट्रात वध्या जिल्ह्यात हिंगणघाट इथं रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे

तिच्यावर गेल्या आठवड्यापासून नागपूरमध्ये उपचार सुरु होते एक भारत श्रेष्ठा भारत अभियानाअंतर्गत जम्मू कश्मीरमधल्या पन्नास युवकांचा गट तामिळनाडूच्या पंधरा दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहे हा गट तिथे अनेक विकास कार्यक्रम उद्योग विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था तसंच वारसा स्थळांना भेट देतील

लहान तसंच पौगंडावस्थेतल्या मुलांच्या पोटात जंत निर्माण झाल्यानं निर्माण होणाऱ्या पोषण विषयक समस्येचं उच्चाटन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं दरवर्षी हा दिवस पाळला जातो

मुलांमधली जंतांची समस्या दूर होत असल्यानं शाळांमधलं गैरहजेरीचं प्रमाण घटल्याचं तसंच मुलांना व्यवस्थित पोषण होत असल्यानं त्यांच्या आरोग्यात सुधारणा होत असल्याचं दिसून आलं आहे सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला असून याविरोधात काढल्या जात असलेल्या रस्तींना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं ते म्हणाले देशात अवैधरित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना देशातून बाहेर काढण्याच्या मागणीच्या समर्थनार्थ काल मनसेने दक्षिण मुंबईतल्या गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत मोठा मोर्चा काढला होता यावेळी हजारो मनसे कार्यकर्त्यांच्या समुदायाला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले कि सीएए आणि एनआरसी बाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे याविरोधात निदर्शने केली जात आहेत

या खोट्या नोटा पाकिस्तानातून दुबई मागे भारतात आणल्या जात होत्या असंही त्यांनी सांगितलं याआधीही अशाप्रकारे खोट्या नोटा भारतात आणल्या गेल्या आहेत का याविषयी मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा तपास करत असल्याची माहितीही त्यांनी दिली

जखमींना बेहरामपूर इथल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केलं आहे या बसच्या टपावर ठेवलेलं सामानाचा वीजवाहक तारांशी संपर्क झाल्यानं ही आग लागल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलं आहे

पाकिस्तानाकडून वेळीअवेळी होत असलेल्या गोळीबारामुळे तिथल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या हेतुन त्याना आसरा मिळावा यासाठी हे बकर बकर बांधले जात आहेत कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्हे दोन जिल्हे सीमारेषेलगतच असल्यानं तिथे हे बंकर बांधले जातील

बांगलादेशानं काल झालेल्या अंतिम सामन्यात गतविजेत्या भारताला तीन गडी राखून पराभूत केलं आणि पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली सियारा वादळानं ब्रिटनला जोरदार तडाखा दिला आहे ताशी दिडशे किलो मीटरहन अधिक वेगानं वाहात असलेल्या वाऱ्यांमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे